पहाटेपर्यंत चाललेल्या या पावसामुळे शहरातल्या सखल भागात पाणी साचलं अनेक घरांमध्येही पाणी शिरल्यानं नागरिकांची तारांबळ उडाली

या भागातल्या शेतांमध्ये पाणी साचलं असून पिकांचंही काही प्रमाणात नुकसान झालं आहे तर जालना अंबड मार्गावरील पारनदीदेखील दुथडी भरून वाहत आहे या नदीवरील पुलाचे काम सध्या सुरु आहे त्यामुळे वाहनांसाठी केलेला वळण रस्ता खचला असून यामार्गावरील वाहतूकही काही काळ बद होती

या पावसामुळे त्या भागातले शेतकरी समाधान व्यक्त करत आहे

या कार्यक्रम शुंखलेच्या दसऱ्या टप्प्यातला हा तेरावा भाग आहे रविवारी सकाळी अकरा वाजता आकाशवाणीच्या सर्व वाहिन्यांवरून हा कार्यक्रम प्रसारित होईल

नरीमन पॉईंट परिसरात असलेली ही संपूर्ण इमारत आगीच्या भक्ष्यस्थानी पडली अग्निशमन दलाचे पाच बंब तसंच चार टँकर ही आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत या इमारतीत कोणीही अडकलेल किंवा जखमी झालेल नाही असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे

केंद्रीय ग्रहमंत्री अमित शहा यांनी याबाबत केलेल्या एका ड्विटमध्ये राष्टीय हिताकडे डोळेझाक करून देशावर आणीबाणी लादण्यात आली होती संपूर्ण देशच तुरुंग झाला होता पत्रकारिता न्यायालयं आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यांवर अंकुश लावण्यात आला होता असं म्हटलं आहे माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी याबाबत दिलेल्या द्विट संदेशात एका कुटुंबाला वाचवण्यासाठी आणीबाणी लावलेला काँग्रेस पक्ष आजही एका कुटुंबाला वाचवण्यासाठी काम करत असल्याचं म्हटलं आहे नांदेड इथं वनविभागाच्या वतीनं वसंतराव नाईक हरित महाराष्ट अभियान अंतर्गत काल अटल आनंदवन घनवन मियावाकी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती यावेळी प्रकाश महाजन यांनी अटल आनंदवन घनवन वृक्षलागवडीच तंत्रज्ञान समजाजून सांगितलं मियावाकी पद्धतीने व्रक्षलागवड करून पर्यावरणालाही हातभार लावावा तालुका पातळीवर बैठका घेऊन त्या त्या ठिकाणच्या सेवाभावी संस्थांना यात सहभाग करुन घ्यावं असं आवाहन नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांनी केलं आहे

सचिन विक्रम मोरे असं या सैनिकाचं नाव असून ते नाशिक जिल्ह्याच्या मालेगाव तालुक्यातल्या साकुरी झाप इथले रहिवासी आहेत गलवान नदीत वाहून जाणाऱ्या दोन सैनिकांना वाचवण्याच्या प्रयत्नात सचिन मोरे यांना वीरमरण आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे